हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले सोलापूर पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरफच्या त्कड्या तैनात केल्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे त्यामुळे अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्याचे निर्देशही पवार यांनी दिले तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले पवार यांच्या उपस्थितीत आज पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुबंई यांच्यावतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं या रुग्णवाहिकांचा लाभ खडकवासला शिरूर बारामती इंदापूर दौंड भोर कर्जत जामखेड आणि पारनेर या भागातील नागरिकांसाठी होणार आहे

आमदार मिसाळ म्हणाल्या गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आंबील ओढ्याला महाप्रर आला होता त्यावेळी सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून सीमाभिंत बांधण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने सीमाभिंतीचे काम केलेले नाही महापालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तातडीने सीमाभिंत बांधण्याचं काम पूर्ण करावे असं त्यांनी सांगितलं उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे

नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही मात्र देवीच्या दर्शनाची ऑनलाइन पद्धतीने व्यवस्था केली जाणार आहे अशी माहिती चतुःश्रंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किरण अनगळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे गणेशोत्सवानंतर नवरात्रीमध्ये फुलांच्या बाजारात मोठी रेलचेल असते यंदा मात्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवरही फुलबाजारात मंदीचे वातावरण पाहायला मिऴत आहे गेल्या आठवड्यापासून सततच्या होणाऱ्या पावसामुऴं फुलबाजारात आज एरवीच्या तुलनेत जेमतेम आवक झाली

मुख्यत झेंडु शेवंती आणि गुलाब या फुलांना चांगली मागणी असली तरी बाजारात चांगल्या प्रतीचा जेमतेम दहा टक्केच माल असल्याचं फुलांचे घाऊक व्यापारी अरुण वीर यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

पावसामुळे खरिपाला मोठा फटका बसला असून नवीन कांदा बाजारात यायला अवकाश आहे सध्या बाजारात साठवण्कीचा गरवी जातीचा कांदा येत आहे तसेच प्ण्याच्या बाजारातून रोज दक्षिणेतल्या राज्यांना मोठ्या प्रमाणावर कांदा पाठवला जात असल्यानं दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे याशिवाय हॉटेल व्यवसाय सुरू झाल्याने मागणी वाढली असून कांद्याच्या दरात काही काळ तरी तेजी पाहायला मिळेल असे कांद्याचे घाऊक व्यापारी रितेश पोमन यांनी आज आकाशवाणीशी बोलताना सांगितलं कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणारे आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे

या करवाईतून साडेबारा कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे पुणे आणि परिसरात उद्या ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी अपेक्षित आहेत